काही ठळक बातम्या

असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मंत्रालय जहाज बांधणी विभागाचा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार या चौघांमध्ये सामंजस्य करार

जनप्रबोधन करणार

अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पी

सिंधू रौप्य पदकाची मानकरी देशातील सर्वात उत्कृष्ट अशी ग्रुव्हे आणि ग्रुव्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा प्रणाली राज्याकडे आहे या प्रणालीचा कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी तसंच ग्रुन्ह्यांची त्वरेने उकल होण्यासाठी प्रभावी वापर करावा असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं केलं राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत श्री फडणवीस यांनी पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसंच पोलीस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला गेल्या काही काळात पोलीस दलानं अतिशय उत्क्रष्टपणे काम केलं आहे येत्या काळात सण उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं सतर्क रहावं

सी

एस आणि डिजिटायझेशनद्वारे जमा केलेल्या माहितीचा उपयोग दाखल गुन्ह्यांच्या सिद्धीचं प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत ड्रोनच्या सुरक्षित आणि व्यावसायिक वापराकरता केंद्र सरकारनं नियम जाहीर केले आहेत येत्या एक डिसेंबर पासून हे नियम लागू होणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं

हवाई क्षेत्राला रेड झोनमध्ये ठेवण्यात आल्यानं या भागात ड्रोनच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे येलो झोन हे नियंत्रित हवाई वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलं असून ग्रीन झोन हे स्वयंचलित अनुमतीसाठी उपलब्ध आहे भारत प्रढच्या वर्षात जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री श्री अठ्ठण जेटली यांनी व्यक्त केली आहे

भारतात सध्या अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत त्यात बँकिंग उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी बँकिंग व्यवस्थेत व्यावसायिकता विश्वासार्हता आणि बँकिंग क्षेत्राचा विस्तार होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले भारतीय अंतराळ संस्था इस्रोतर्फे अवकाशात प्रथमच भारतीयाला पाठवण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली पंतप्रधान श्री

मोदी यांनी सांगितलं

यावेळी केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल श्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री श्री सुभाष भामरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते या प्रकल्पामुळं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या मागास भागांचा विकास होईल असा विश्वास श्री गडकरी यांनी व्यक्त केला

दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टयातून हा रेल्वे मार्ग जाणार असून इगतपुरी नाशिक आणि सिव्नर पुणे आणि खेड तसंच ध्रुळे आणि नरदाना अशा औद्योगिक केंद्रांपासून ही रेल्वे जाणार आहे

राज्यातील नंदुरबार गडचिरोली वाशिम उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी नीती आयोगाकडून उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं दिले मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्ह्यांची आढावा बैठक झाली यावेळी व्हिडीओ कॉन्फरब्सिंगद्वारे नंदूरबार गडचिरोली वाशिम उस्मानाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून कूर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना केली

सी एच आय जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन करण्यात आलं होतं देशातून केरळमधील पुरग्रस्तांसाठी विविध स्तरांतून सहानुभूतीपूर्वक मदतीचं हात पुढं केलं जात आहेत राज्य सरकारच्यावतीनं आपत्तीग्रस्त राज्यांना मदत करण्यास महाराष्ट्र राज्य आग्रही राहीलं आहे

टी महामंडळाकडून दहा कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे वारकरी साहित्य परिषद सरकारच्या सहकार्यानं वूक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे

तसंच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानराबविण्यात येत असून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गाव स्वच्छ करण्यात येत आहेत मात्र वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे यासाठी वारकरी साहित्य परिषदेनं प्रदाकार घेतला असून परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील सांगलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सरकारच्या सहकार्यानं वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत अमरावती इथल्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे या केद्रातील प्रशिक्षणाकरीता प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अत्यंत सकारात्मक असून सध्याचे सरकारमराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईल तोपर्यत शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाप्रमाणेच भरघोस तरतुदी असतील असं सांगून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता स्रुरू करण्यात आलेल्या अत्यंत स्रुसज्ज अशा मराठा वसतिगृहांचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी केलं मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हा क्रीडा संक्लजवळ वसतिगृह सुरू करण्यात आलं असून याचं उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते झालं

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी

आशियाई स्पर्धेत बॅटमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅटमिंटनपटू आहे तीरंदाजीमध्ये भारतीय महिला तसंच प्रुठेष संघांनी आज रौप्य पदकं जिंकलं

प्रुठेषांच्या संघालाही अदीतटीच्या अंतिम लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं नागपूर शहरातील नागरिकांनी पौर्णिमेचं औचित्य साधून ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करीत मनपा ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली

ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेनं जावा समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जीवन स्रसह्य व्हावं शारीरिक मानसिक आरोग्य स्रस्थितीत रहावं त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी सरकारनं ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलं आहे या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी सर्व विभागांनी करावी असे निर्देश सामाजिक व्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री राजकुमार बडोले यांनी दिले ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबतच्या सरकारच्या विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक झाली

देशात होणाऱ्या एकंदर परकीय ग्रंतवणुकीमध्ये राज्य अग्रेसर आहे

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक असे वातावरण आहे उद्योजकांना चालना मिळावी यासाठी वेग वेगळ्या क्षेत्रातील नवीन धोरण जाहीर करण्यात आली आहेत याचा लाभ तरुण उद्योजकांनी घ्यावा तसंच त्यांच्याकडे असलेल्या नवीन कल्पना आणि सूचना सरकारला कळवाव्यात असं आवाहन उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांनी मुंबई इथं केलं